राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत ध्वजारोहण झालं

राज्यातही सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित संपर्क मंत्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला यावेळी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात शिव भोजन थाळी या राज्य सरकारच्या उपक्रमाचा शुभारंभ मंत्र्यांच्या हस्ते झाला याशिवाय वीरपत्नी वीरमाता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला राज्यपाल आपलं राज्य प्लॅस्टिकमुक्त कघरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या ध्वजवंदन समारंभानंतर ते बोलत होते ध्वजवंदनानंतर विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण तसंच विविध दलांच शानदार संचलन झालं पोलीस दलात नव्यानेच समाविष्ट होत असलेल्या बहन्मुंबई पोलीस अश्वदलानेही यावेळी संचलन केल सांस्कृतिक कार्य विभागाने कान्होजी आंग्रे स्वराज्याचे पहिले सरखेल हा चित्ररथ यावेळी सादर केला गडचिरोली जिल्ह्यातील रेला नृत्य संघाने सादर केलेल्या आदिवासी नृत्याने यावेळी सर्वाची मने जिंकली विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ नीलम गोन्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं पुण्यात शिवाजीनगर इथल्या पोलिस मुख्यालयामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वाजवंदन करण्यात आलं यावेळीपोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना सेवा कालावधीतील उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांचा आमच्या प्रतिनिधींनी पाठविलेला वृत्तांत आता ऐकुया दीपा भंडारे यांच्याकड़न सोलापर जिल्ह्यात जलसिंचन कृषी उद्योग आणि पायाभृत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत असुन जिल्ह्यातील पंढरपूर अक्कलकोट आणि ग्रामदैवत श्री सिध्देश्वर या तीर्थक्षेत्रांचा नियोजनबध्द विकास होईल असं आधासन सोलापुर जिल्ह्याचे संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बोलताना दिलं

वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्राच्या माध्यमातून पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल असा विधास ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन मृश्रीफ यांनी अहमदनगर इथल्या समारंभात व्यक्त केला नाशिक इथ संपर्कमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी जिल्हा स्तरावरील खेळाडूंचा तसंच पोलीस पदक मिळवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नवी मंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं उत्तम काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला रायगडच्या संपर्कमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग इथल्या पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रत्नागिरीत जिल्ह्याचे संपर्कमंत्री एड अनिल परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ध्वजवंदन झालं

सिंधदर्गनगरीतल्या पोलीस परेड मैदानावर संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि संपर्क मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं

गोंदिया इथल्या पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर गोंदिया जिल्याचे संपर्क मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा झाला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संयुक्त संचलनाचं निरीक्षण आणि पोलिसांची मानवंदना गृहमंत्र्यांनी स्वीकारली

उस्मानाबाद इथ संपर्कमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी जिल्हा उद्योग पुरस्कारांच वितरण तसच बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करून घेतलेल्या दाम्पत्यांचा सत्कार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला नंदरबारचे संपर्क मंत्री अॅड

सी पाडवी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संप्पन झाला पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आले मन की बात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचं जनमानस दिवसेंदिवस प्रबळ होत असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या दशकातील पहिल्या मन की बातमध्ये काल आकाशवाणीवरुन बोलताना व्यक्त केला नवे दशक भारताच्या जीवनामध्ये नवसंकल्पाचे व्हावे विश्वाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य भारताला प्राप्त व्हावे यासाठी एकमेकांच्या सहकार्याने नवीन दशकाचा प्रारंभ करूया अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली खेलो इंडियाच्या यशस्वी आयोजनबद्दल पंतप्रधानांनी आसाम सरकारचे अभिनंदन केले मुंबईच्या करिना शांका या जलतरणपटूसह विपरित परिस्थितीचा सामना करणाऱ्या खेळाडूंचा विशेष उल्लेख त्यांनी केला

हिसेने कोणाचे भले झाले नाही शांततापूर्ण चर्चेतूनच प्रशांची उत्तरे मिळतात समस्यांचा सामना एकजुटीनेच करायचा असतो हे लक्षात घ्या मागे फिरा परत याहिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचे उत्तर शोधणाऱ्या लोकांना प्रजासत्ताकदिनी पंतप्रधानांनी आवाहन केलं पद्म प्रस्कार विजेत्यांचं अभिनंदन करून त्यांच्या कार्याविषयी माहिती करून घ्या असा आग्रह पंतप्रधानांनी जनतेला केला त्यांच्या जीवनाच्या असामान्य कहाण्या समाजाला खऱ्या अर्थाने प्रेरणा देत राहणार आहेत असं ते म्हणाले

आदिवासी दर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई यांच्या कार्याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वत्तांत राहीबाई पोपेरे या हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करीत आहेत सुरवातीपासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी भाजीपाल्यासह अन्य काही पिकांचे गावरान वाण जपण्याचा त्यांच्या बिया संकलित करून ठेवण्याचा वसा हाती घेतला सुमारे वीस वर्षांपासून त्यांचे हे काम अथक सुरू आहे गावरान वाण शोधणे लागवड करणे त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे त्या इतराना पेरणीसाठी देत त्याना प्रेरणा देणे त्यांच्या माध्यमातून पून्हा बियांचे संकलन करुन अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे

त्यांना जाहीर झालेला हा पद्मश्री प्रस्कार त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर

शून्य अकरा दोनशे एकोणचाळीस सातशे ऐशी सेहेचाळीस असा हा राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचा क्रमांक आहे मुंबईसह सात विमानतळांवर केंद्रीय पथकं भेट देऊन कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी तिथं केलेल्या तयारीची पाहणी करत आहेत नेपाळमध्ये या विषाणूचं निदान झाल्यामुळं सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य तपासणी पथकं तैनात करण्यात आली आहेत

फ्रान्स आणि अमेरिकेत देखील या विषाणच्या काही रुग्णांची पृष्टि झाली आहे

म जोशी मार्ग जंक्शनवरील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल डिलाईल रोड इथला रेल्वे पूल जीर्ण झाल्याने रेल्वेनं तो बंद केला आहे

कॅमेरे मुंबईतल्या वडाळा रेल्वेस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून खासदार राहल शेवाळे यांच्या हस्ते काल त्याचं लोकार्पण झालं फरारी घोषित कोल्हापर कोल्हापूरातील मटका ब्की चालक सम्राट सुभाष कोराने आणि मूंबई मटक्याचा मूख्य सुत्रधार प्रकाश उर्फ पप्पू सावला या दोघांना मोका न्यायालयानं फरारी घोषित केलं आहे अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सम्राट कोराणे याची तीन राज्यांमध्ये मिळून सुमारे अडीचशे कोटी रुपयांची नामी बेनामी मालमत्ता असून या संपत्तीची इडीमार्फत चौकशी सुरू झाली आहे अशी माहिती डॉक्टर देशमुख यांनी दिली

हवामान राज्याच्या काही भागात किरकोळ थंडी आहे

उद्यापर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील